औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूवर उपचार घेत असलेल्या चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे

या संदर्भात राज्य सरकारकडे विचारना करण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे मध्य पश्चिम आणि कोकण रेल्वेमार्फत या गाड्या सोडण्यासंदर्भात आपलं मत द्यावं असं मध्य रेल्वेनं राज्य सरकारला एका पत्राद्वारे म्हटलं होतं येत्या बावीस तारखेला सुरू होणाऱ्या या सणानिमित्त रेल्वे सोडता येतील असं राज्य आपत्ती व्यवस्थापन संचालक अभय यावलकर यांनी मध्य रेल्वेच्या प्रधान म्ख्य कार्यकारी व्यवस्थापकांना कळवलं आहे याकरता कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवरील अंतर निर्जंतूकीकरणासारख्या नियमांचं पालन होईल याची खात्री करून घ्यावी असंही यावलकर यांनी म्हटलं आहे

विपीन इटनकर यांनी केलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक गणेश मंडळ पूर्वनियोजन आढावा बैठक काल घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते लोकांच्या इच्छेन्सार जी काही वर्गणी गोळा होईल त्या वर्गणीचा काही भाग हा वैद्यकीय उपकरणांसाठी रुग्णालयांना दिल्यास ते खऱ्या अर्थानं विवेकाचं प्रतिक ठरेल असही जिल्हाधिकारी इटनकर यांनी म्हटल आहे

त्यामुळे वारणा पात्राबाहेर काठावरच्या काही पिकात नदीचं पाणी शिरलं आहे

जिल्ह्यातल्या अचलपूर चांद्रबाजारसह अनेक भागात शेतातल्या पिकावर तसेच संत्रा झाडावर गोगलगाय मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे सोयाबीन कपाशी ही पिकं गोगलगाईनं उध्वस्त केली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

कैलास शिंदे यांनी केलं आहे